मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील तसेच नागरिकांनीही अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडावं बाहेर पडताना नेहमी मास्क घालावा आणि सर्दी ताप खोकला यासारखी लक्षणं दिसली तर लगेच तापाच्या दवाखान्यात जावं असं आवाहन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे हृदयरोग किडनी मधुमेहाच्या रुग्णांसाठी रुग्णालयं सुरू करायची तयारी डॉक्टरांनी दाखविली आहे सर्दी ताप खोकल्याच्या रुग्णांनी मात्र सरकारी रुग्णालयातच यावं असंही ते म्हणाले संचारबंदीत अडकलेल्या इतर राज्यातील तसेच राज्यातील कामगारांनी मजुरांनी आहे तिथेच राहावे राज्य सरकार त्यांची पूर्ण काळजी घेईल असा विश्वास देतांना मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी यासंदर्भात बोलणी स्रु असल्याचे सांगितले यावर लवकरच मार्ग निघेल त्यानंतर त्म्हाला त्मच्या घरी स्खरुप पाठवू असा शब्द ही त्यांनी यावेळी दिला जिल्ह्यांच्या सीमा अजूनही उघडलेल्या नाहीत कोरोना विषाणू संसर्ग नसलेल्या जिल्ह्यातले नागरिक जिल्ह्यातल्या जिल्ह्यात एका ठिकाणाहन द्सऱ्या ठिकाणी नेण्याचे प्रयत्न स्रू आहे मात्र त्यांना द्रसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले

केशरी रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दराने राज्य सरकार अन्नधान्य वितरित करते आहे केंद्र सरकार मोफत वाटपासाठी तांदूळ आला आहे गह् आणि डाळींची मागणी केंद्राकडे केल्याचं म्ख्यमंत्र्यांनी सांगितलं सरकारने उद्यापासून काही अटींवर केशरी आणि हरित झोनमधल्या जिल्ह्यात उद्योग सुरु करण्यास मान्यता दिली आहे आतापर्यंत शेतीविषयक कामे शेतमालाची वाहतूक जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक स्रुच होती परंत् या क्षेत्राले जे उद्योजक कामगारांची काळजी घेतील त्यांची तिथेच राहण्याची व्यवस्था करतील त्यांना उद्यापासून काम स्रू करण्यासाठी म्भा देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

देशात सूरु असलेल्या संचारबंदीच्या काळात विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजूरांना मनरेगासह कृषी औद्योगिक उत्पादन आणि बांधकाम व्यवसायाअंतर्गत सुरू होणाऱ्या कामांमध्ये सहभागी करून घेताना त्यांची ये जा करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानं आज मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत त्यान्सार या मज्रांची केवळ ते आहेत त्या राज्यांतर्गतच ये जा होऊ शकते त्यांना राज्यांची सीमा ओलांडायची परवानगी नसेल कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी या मज्रांची तपासणी केल्यानंतर आजाराची कोणतीही लक्षणं नसलेल्याच मज्रांनांच कामावर जाता येईल या मज्रांच्या प्रवासाठीच्या बसचं निर्जत्कीकरण करणं बसमध्ये सामाजिक स्रक्षित अंतराच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल प्रवासादरम्यान मज्रांच्या खाण्या आणि पाण्याची सोय स्थानिक प्राधिकरणांना करावी लागणार आहे

कोणालाही कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो अशावेळी भारतीयांनी एकता आणि बंध्त्वाची तत्व जपायला हवीत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे कोरोनाम्ळे जगभरात कामं करण्याची पदधत बदल् लागली आहे अशावेळी सगळ्यांना सहज अवलंबंता येईल असं जीवनमान आणि व्यावसायिक कामाचं स्वरुप विकसित करणं ही काळाची गरज असल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे आर्थिक मंदीच्या काळात सावरण्याचा प्रयत्न करणा या म्ंबई महापालिकेला आता कोरोनामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे प्ढच्या विकासकामांना कात्री लावून आर्थिक घडी रुळावर आणण्यासाठी मनपाला ठेवी मोडाव्या लागू शकतात अशी शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे मुंबईतील मोठ्या खासगी रुग्णालयांमध्येही कोरोनाचा धोका वाढला आहे

मुंब्रा पोलीस ठाण्याच्या आणखी दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे त्यांच्यापैकी एकजण सोलापूर येथे सूटीवर गेला होता

प्रदीप क्लकर्णी यांनी सांगितलं

या व्यक्तीच्या प्रवासाचा माग काढण्याचं काम महापालिका कर्मचारी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणारे सात जण आज कोरोनामुक्त झाल्याचं डॉ कुलकर्णी यांनी सांगितलं मंबईतून कर्नाटकातल्या मुळगावी जाणाऱ्या एका प्रवाशाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आज स्पष्ट झालं कोल्हापूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ

केम्पी पाटील यांनी ही माहिती दिली

नाशिक शहरात गोंविद नगर भागात आढळलेला कोरोना बाधीत द्सरा रूग्ण पूर्णपणे बरा झाला आहे

हा रूग्ण कामानिमितं आग्रा इथं गेला होता तिथं त्याला हा संसर्ग झाला साताऱ्यातही एका कोरोनामुक्त रुग्णाला आज घरी सोडण्यात आलं हा रुग्ण मुंबईतून साताऱ्यात आला होता रत्नागिरीजवळच्या राजिवडा इथल्या कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असून तो करोनामुक्त झाला आहे कोरोनामुक्त होणारा तो रत्नागिरी जिल्ह्यातला दुसरा रुग्ण आहे आणखी एकदा चाचणी केल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात येईल दरम्यान रत्नागिरीजवळच्या साखरतर इथल्या एकाच कुटुंबातल्या दोन महिला आणि सहा महिन्याच्या मुलावर रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक बोल्डे यांनी सांगितलं जालना जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात आज दहा कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे या तरुणाचा मृत्यू डेंग्यू सदृश्य आजारामुळे झाल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय क्लकर्णी यांनी दिली

नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण आढून आलेला नाही तरी जिल्ह्यात स्मारे साडेसहाशे व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जगभरातल्या मुस्लीम बांधवांनी या काळात गर्दी करणं टाळावं या सणादरम्यान गर्दी होऊ शकेल असे धार्मिक सोहळे रद्द करण्याचा किंवा प्ढे ढकलण्याचा गांभीर्यानं विचार करावा असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे यासंदर्भात संघटनेनं मार्गदर्शक तत्व जारी केली असून द्ररचित्रवाणी तसंच इतर डिजीटल किंवा समाज माध्यमांचा वापर करून हे सोहळे आणि प्रार्थना व्हर्च्अली कराव्यात असं आवाहन त्यात केलं आहे याबाबत जगभरातल्या म्स्लीम धर्मग्रुंनी लवकरात लवकर नियोजनपूर्वक निर्णय घ्यावेत दरम्यान रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर म्स्लिम बांधवांना नियमान्सार गर्दी टाळून गल्लोगल्ली फळं खरेदी करता येतील अशी स्विधा उपलब्ध करून देण्याची सूचना गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी केली आहे

सरन्यायाधीश एस

बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या न्यायवंदाने घेतलेल्या निर्णयात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बिश्वनाथ सोमाडेर यांना मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून निय्क्त करण्याची शिफारस केली मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहम्मद रफिक यांची ओरिसा उच्च न्यायालयात बदली करण्याची शिफारसही करण्यात आली गडचिरोली जिल्ह्यातल्या देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जेसा मोटवानी यांच्याविरोधात ग्न्हा दाखल करण्यात आला आहे संचारबंदीचं उल्लंघन केल्याम्ळे देसाईगंज पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे ते आज गडचिरोली जिल्ह्याची सीमा ओलांडून भंडारा जिल्ह्यात जात होते चंद्रपूर जिल्ह्यात गडचांदूरमध्ये क्रिकेट खेळायला नकार दिला म्हणून एका तरुणाने पोलिसाला मारहाण केली याप्रकरणी एका अभियंत्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे

कोरोना विषाणू संसर्गामुळे अत्यावश्यक कामाशिवाय बाजारात बँकेत किंवा गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन सरकारनं केलं आहे त्याला प्रतिसाद देत बँकेत जाऊन पैसे काढून कोरोना संसर्गाचा धोका वाढविण्यापेक्षा शेत मजूरांना धान्य दयायला अनेक शेतकऱ्यांनी तयारी दाखवली आहे शेतमजूरही त्यासाठी तयार झाले आहेत शेतमजूरीच्या बदल्यात थेट धान्य मिळाल्यानं त्यांनाही बाजारात जावं लागत नाही आणि कोरोना विषाणू संसर्गाचा धोका कमी होतो

रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात आज सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे आणि गारांचा पाऊस पडला चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी लांजा आणि राजापूर तालुक्यांमध्येही सायंकाळी वादळी वारे वाहत होते दरम्यान काल लात्र जिल्ह्यात झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं न्कसान झालं होतं क्ठल्याही व्यक्ती किंवा समूहावर जंतूनाशक रसायनांची फवारणी करणं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या धोकादायक असल्याचं आरोग्य आणि क्ट्ंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी अशा प्रकारच्या फवारणीची शिफारस केली नसल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे

त्यासाठी ही सूट देण्यात आली आहे

व्याघ प्रेमी आणि वन्यजीव प्रेमींची जंगल भ्रमंतीची हौस पूर्ण करण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबाचा व्हिडीओ उपलब्ध करुन देणार आहे

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात त्रळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे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

घरीच रहा सुरक्षित रहा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि ऐकत रहा आकाशवाणी